चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घेतला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शिं प्रचारसभा घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच काँग्रेस उमेदवारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्याही काल सभा झाल्या आज सर्वत्र ईस्टर संडे साजरा करण्यात येत आहे ख्रिस्ती धर्म संस्थापक प्रभू येशू ख्रिस्तांच्या गुड फ्रायडेला झालेल्या बलिदानानंतर रविवारी त्यांचं पुनरुत्थान झाल्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो उट्टरनिमित्त काल मध्यरात्री ख्रिस्ती चर्चेसमधे विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आलं होतं तसंच आज दिवसभर खिस्ती समाज एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन ईस्टर साजरा करतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईस्टरनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमधे म्हटलंय की प्रभू येशू ख्रिस्त हे मानवता प्रेम आणि सत्य या तत्त्वांचं प्रतीक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत श्रीलंकेत कोलंबो क्रि ईस्टर प्रार्थनेच्यावेळी आठ साखळी बाँबस्फोट झाल्याचं वृत्त आहे

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल भाजपा उमेदवार प्रज्ञासिंह ठाकुर यांनी आक्षेपाई विधान केल्याप्रकरणी निवडणूक अधिका यांनी नोटीस बजावली आहे प्रज्ञासिंह यांनी केलेल्या विधानाबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण मागितलं असून आयोगानं स्वतःहूनच या विधानाची दखल घेतल्याचं स्पष्ट केलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्यावसायिक बँकांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत आरबीआयच्या निर्देशांनुसार व्यावसायिक बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा असेल अशा बातम्या पसरल्या होत्या त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेनं हे स्पष्टीकरण दिलं आहे

या बँकांमध्ये तिर शनिवारी पूर्ण दिवस निर्धारित वेळेनुसारच कामकाज सुरू राहील असं आरबीआयनं म्हटलं आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा हिमालय पूल कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेले लेखा परिक्षक आणि दोन महानगरपालिका अभियंत्याचा जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सनं किंग्ज विव्हन पंजाबचा पाच गडी राखून पराभव केला जयपूर श्वे झालेल्या दूस या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई डियन्सवर पाच गडी राखून विजय मिळवला सनरायजर्स हैद्राबादची गाठ आज कोलकाता नाईट रायडर्सबरोबर पडणार आहे तर रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुसरी लढत होणार आहे